राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत कामगारांनी आपल्या काम आणि त्यागानं समृद्ध भारताचा पाया घातला आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे तर कामगारांच्या कठोर परिश्रम आणि बांधिलकीला आपण नमन करतो असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं असून कामगारांचे अधिकार आणि सन्मान कायम राखण्याचा संकल्प करायला हवा असं म्हटलं आहे

निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतल्या विविध कार्यालयातले अधिकारी कर्मचारी आणि दिछीतले विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला प्ष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं यावेळी राज्याचे मुख्य सचिव य्

एस मदान ब्रहन्मुंबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजोय मेहता यांच्यासह प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

महाराष्ट दिनाचं ध्वजारोहण कदम यांच्या हस्ते आज नांदेड इथे झालं त्यावेळी ते बोलत होते परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकूलात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते झालं पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी महापालिका आयुक्त रमेश पवार हे या ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी झाले गोंदिया इथे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजक्मार बडोले यांच्या हस्ते या दिनाचं ध्वजारोहण आज झालं पोलिस दलातल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला धूळ्यामध्ये पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ध्वळ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहल रेखावार यांच्या हस्ते तर ध्रळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रं प्रदान करण्यात आली

आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षांत गरीबांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम केलं आणि गेल्या पाच वर्षात देशाचा स्वाभिमान उंचावला असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं

दष्काळग्रस्त परिस्थितीची पहाणी करण्यासाठी पवार यांनी कालपासून सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे त्यात सांगोला तालुक्यातल्या यलमार मांगेवाडी इथल्या चारा छावणीची पाहणी करताना त्यांनी ही मागणी केली अर्धं राज्य द्रष्काळात होरपळत असून बीड उस्मानाबाद धूळ्यासह काही ठिकाणी टँकरनं पाणी प्रवठा करण्यास सरकार निवडणूक आचार संहितेचं कारण सांगून नकार देत असल्याचं सांगत सरकारनं तत्काळ अशा भागात पाण्याचे टँकर्स सुरू करावेत असंही पवार यांनी म्हटलं

या दिवशी दुपारी तीन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं व्त्त पीटीआयनं दिलं आहे

हे दोन्ही संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरले आहेत